मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली याविषयी अधिक माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्याला जिरायत व बागायत या क्षेत्रासाठी केंद्राच्या निकषाप्रमाणे सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर त्या निकषामधे आहे

कोरोनाच्या संकटाचा सामना करतांना हे जे काही नैसर्गिक संकट येतं आहे या कठीण परिस्थितीत देखील सगळीकडे ओढाताण होताना सुद्धा सरकार म्हणून आम्ही हे आपल्यासाठी नम्रपणाने जाहीर करत आहोत क्रपा करून याचा स्वीकार करावा

केंद्र सरकार हे संपूर्ण देशाचे पालक आहे कोणताही द्जाभाव न करता त्यांनी मदत करावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचं आश्वासन दिलं असून आवश्यकता भासल्यास पंतप्रधानांची भेट घेण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दर्शवली दिवाळीच्या आधी सर्व न्कसानग्रस्तांना ही मदत पोहोचवावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवला शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान प्रचंड असतानाही त्यांनी तोकडी मदत जाहीर केली मदत द्यायची नाही म्हणून ते केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलायचा केविलवाणा प्रयत्न करत आहे अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी ड्विटरवरून दिली आहे

माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही राज्य सरकारनं ही मदत घोषित करुन शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचं म्हटलं आहे

मात्र सरकारनं कमी मदत देत शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचं निलंगेकर म्हणाले

मुंबईत पक्ष कार्यालयात पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे यांचं पक्षात स्वागत केलं

भारतीय जनता पक्षात संधी मिळेल याची अपेक्षा नव्हती म्हणून दिछीतल्या वरिष्ठांनी सांगितल्यान्सार निरपेक्ष भावनेनं राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करत असल्याचं खडसे यांनी सांगितलं भाजपचं काम ज्या निष्ठेनं केलं त्याच निष्ठेनं आणि द्प्पट वेगानं राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करेन असं खडसे म्हणाले पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी केलेल्या भाषणात खडसे यांच्या पक्षप्रवेशानं खानदेशात पक्षकार्याला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना कोणत्याही पदाची अपेक्षा केलेली नाही असं पवार यांनी सांगितलं खडसे यांच्या प्रवेशामुळे राज्य मंत्रिमंडळात बदल होईल या बातम्या निराधार असून मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केल

या संदर्भात कंपनीच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेबिनारद्वारे चर्चा केली येत्या काळात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपन्यांना उत्पादनासाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे याच अनुषंगाने टेस्ला कंपनीने महाराष्ट्रात आपला प्रकल्प सुरू करावा असं राज्य शासनाच्या वतीनं सांगण्यात आलं

मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलेल्या पॅकेजच्या निकषान्सारच मदत केली जाईल कोणीही मदतीविना राहणार नाही असा दिलासा मलिक यांनी दिला

ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी काल या संदर्भातला आदेश जारी केला

ही पद भरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश राऊत यांनी दिले आहेत

लस परीक्षणाचा हा तिसरा आणि अंतिम टप्पा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल

मुंबईचाही त्यात समावेश आहे कोवॅक्सिन असं या लसीचं नाव असून या व्यतिरिक्त जायड्स कॅडिला लिमिटेड कंपनीकडून तयार होत असलेल्या अन्य एका स्वदेशी लसीचं परीक्षण दुसऱ्या टप्प्यात आहे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

विनायक पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळात उद्योग सांस्क्रतिक कार्य क्रीडा आणि युवक कल्याण या विभागांच मंत्रिपद भूषवल होत

यामध्ये कोल्हापूर पुणे मिरज हुबळी मिरज परळी आणि मिरज कॅसलरॉक या प्रवासी रेल्वेचा समावेश आहे या गाड्यांचे थांबे देखील कमी करण्यात येणार आहेत प्रवासी रेल्वे गाड्यांना निश्चित ठिकाणी पोहोचण्यास विलंब लागत होता या गाड्यांना प्रवासातून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यामध्ये मोठी तफावत आहे त्यामुळे या गाड्या जलद करण्यात येत आहेत

छत्रपती शिवाजी महाराजांना माता तुळजाभवानी तलवार प्रदान करते अशा स्वरुपात ही पूजा बांधण्यात येते

मर्यादित सदस्यांच्या सहभागात वाहनातून ही मिरवणूक काढली जाणार आहे

जिल्ह्यात शासनाच्या निर्देशान्सार सामाजिक मनोरंजन सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम आणि इतर मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारे सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलेली आहे

जिल्हा पोलिस दलानं एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली

जिल्हा प्रशासनानं परिपत्रक जारी करुन काल ही माहिती दिली

जमीयत उल उलमाए हिंदच्या वतीनं काल औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविलयात कोरोना योद्ध्यांचा सत्कार जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते

या आंदोलना दरम्यान अभाविपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनंही वसतीगृह आणि ग्रंथालय पूर्ववत सुरु करण्याच्या मागणीसाठी प्र कुलगुरु प्रवीण वक्ते यांना काल निवेदन देण्यात आलं उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील सामुहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे